निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ

पॉल यावेळी उपस्थित होते लसीकरणासंदर्भात पंजाब आणि चंडीगड दोन्ही राज्यांतील बाधितसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यात पात्र लोकसंख्येला लसीकरण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत कोरोनाची साखळी मोडण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करून बाधित रूग्ण शोधून वेळेत चाचणी करणे संपर्कातील व्यक्ती शोधून आणि विलगीकरणकरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत त्याशिवाय लसीच्या मात्रांचा अधिकाधिक वापर होण्यासाठी उर्वरीत मात्रा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत लसींच्या साठ्याचे केंद्राकडून नियमित निरीक्षण केलं जात असूनवापरानुसार केंद्राकडून लसीचा पुरवठाही नियमितपणे केला जाणार आहे राफेल राफेल लढाऊ विमानांची फ्रान्सहून पाठवण्यात आलेली चौथी तुकडी काल भारतात पोहोचली

दोन्ही हवाई दलातील मजबूत संबधांचा हा आणखी एक मैलाचा दगड असल्याचं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे स्पेस एक्स खाजगी अवकाश कंपनी स्पेस एक्सने अमेरिकेतील टेक्सास च्या बोका चिकाहून चाचणी प्रक्षेपण केलेलं स्पेस एक्स स्टारशिप हे मानव विरहित रॉकेट काल सुरक्षितपणे उतरू शकलं नाही कंपनीचे अभियंते अपयशाच्या कारणांचा शोध घेत आहेत

यामुळे मानवाचा अंतराळातील प्रवास अधिक परवडणारा आणि सहज होणार आहे स्पेसशिप रॉकेट मधील लॉंच वेहिकल हे पूर्णपणे पुन्हा वापरण्यायोग्य असणार आहे

जम्म् काश्मीर जम्मू काश्मीर मधील जम्मूच्या दोडा जिल्ह्यातसुरक्षा दलाने एका व्यक्तीला पावणे दहा किलो स्फोटक सामग्रीसह काल अटक केली

किश्तवार जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पालगत लपवण्यात आलेल्या जिलेटिन कांड्या आणि अन्य साहित्य जप्त केल्या च्या काहीच दिवसानंतर ही घटना घडल्याचं आकाशवाणीच्या जम्मू प्रतिनिधीने कळवलं आहे एका विशिष्ट माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोडा जिल्ह्यातील गुंडना भागातून हे स्फोटक साहित्य जप्त करण्यात आल्याचं लष्कराने म्हटलं आहे

राष्ट्राध्यक्षांची अमेरिकन जॉब प्लॅन योजना ही कॉर्पोरेट अमेरिकेच्या हिताची असून रस्ते निर्माण आणि अन्य कामां मुळे लाखो रोजगार निर्माण केले जाणार आहेत हवामान बदल आणि वृद्धांची काळजी घेणे यासारख्या मानवी सेवा योजनांना चालना मिळणार आहे आयुष पुरस्कार आयुष मंत्रालयाने पंतप्रधान योग पुरस्कार पी एम वाय ए साठी अर्ज मागविले आहेत

देशातील तसच जगभरातील योग साधनेत काम करणाऱ्या मात्र प्रकाशात न आलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा या योजने अंतर्गत सत्कार करण्यात येतो यासाठी भारतीय वंशाच्या घटकांसाठी दोन राष्ट्रीयआणि राष्ट्रीय किंवा परदेशी घटकांसाठीदोन आंतरराष्ट्रीय प्रवर्गांचा समावेश असेल

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आशा भोसले मोहनलाल विश्वजीत चटर्जी शंकर महादेवन आणि सुभाष घई या मान्यवरांनी ही निवड केली आहे

रजनीकांत त्यांच्या चित्रपटातील विविध भूमिकांसाठी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे मोदी या संदेशात म्हणाले मियामी टेनिस मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत राजीव राम आणि जो सॅलिसबरी यांनी प्रवेश केला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार